देशात पहिल्यांदाच एकाच दिवसात सर्वाधिक कोविड चाचण्या देशातील पहिल्या न्यायिक ई गव्हर्नन्स केंद्राचा नाशिक इथ प्रारंभ

उठवली जाणार नाही मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांचं स्पष्टीकरण

नागप्रमध्ये आजपासून दोन दिवसीय जनता कर्फ्य लागू

प्रयोगशाळांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्यामुळे ही कामगिरी साध्य झाली आहे

चाचण्यांसाठी आयसीएमआरकड्रन सुधारित मार्गदर्शक तत्वे आणि सरकारकड्रन होणारे सर्वतोपरी प्रयत्न यामुळे चाचण्यांची व्यापकता वाढण्यासाठी मदत झाली आहे केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना तपासणी शोध आणि उपचार या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याच्या सूचना केल्या असून त्याबरोबरीने चाचण्याही मोठ्या प्रमाणात करण्याचे धोरण अवलंबावे असे सांगितले आहे देशात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या संख्येनं जवळपास साडे आठ लाखांचा टप्पा गाठला आहे

बरे झालेल्या रुग्णांची संख्या महाराष्ट्रात सर्वात जास्त असून तामिळनाडू दुसऱ्या दिल्ली तिसऱ्या तर तेलंगणा चौथ्या स्थानावर आहेत

सध्याच्या कोरोना आणि संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर न्यायदानाचे काम रखड् नये यासाठी न्याययंत्रणेने आध्निकता स्वीकारली आहे देशातील पहिल्या न्यायिक ई गव्हर्नन्स केंद्राचा नाशिकच्या न्यायालयात प्रारंभ करण्यात आला ऑनलाईन पध्दतीने झालेल्या या कार्यक्रमात ई कोर्टाचे उदघाटन सर्वोच्च न्यायालयाच्या ई समितीचे अध्यक्ष न्यायाधीश डॉ धनंजय चंद्रचूड यांनी केले वकिलांसह पक्षकारांचाही वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी ई कोर्ट प्रभावी ठरणार आहे नाशिकचे ई गर्व्हनन्स केंद्र देशभरात आदर्श ठरेल असा विश्वास न्यायाधीश चंद्रच्ड यांनी व्यक्त केला संचारबंदीकाळात आध्निक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने न्यायदान शक्य झाले व्हच्य्अल कोर्ट संचारबंदीमध्येही स्रू होते त्याम्ळेच महाराष्ट्रासह देशभरात हजारो ते लाखो खटल्यांचा निपटारा होऊ शकला असे डॉ चंद्रच्ड यावेळी बोलताना म्हणाले

आकाशवाणी आणि द्रदर्शनच्या सर्व संकेतस्थळावर तसंच मोबाईल एपवर याचं प्रसारण केलं जाईल आकाशवाणी प्रसारणानंतर हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारित करण्यात येणार असून संध्याकाळी आठ वाजता प्नःप्रसारण केलं जाईल कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेली संचारबंदी केवळ आर्थिक प्रश्न सोडवण्याकरता पूर्णपणे उठवली जाणार नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे या संसर्गामुळे निर्माण झालेली आव्हानं लक्षात घेता आरोग्य आणि अर्थव्यवस्थेमधे योग्य समतोल साधण्याची गरज असल्याचं त्यांनी एका मुलाखती दरम्यान नमूद केलं आहे संचारबंदी पूर्णपणे उठवली जाणार नसली तरी आपण काही गोष्टी टप्प्याटप्प्याने सुरू करत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं एकदा व्यवहार सुरू झाल्यानंतर पुन्हा बंद करता येणार नसल्यानं आपण टप्प्यामधे उपाय योजत असल्याचं ते म्हणाले राज्यात अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांची प्रामुख्यानं सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी ऊर्जा विभागाच्या मुख्यसचिवांच्या अध्यक्षतेखाली सरकारनं उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे ऊर्जा विभागानं तसं शासन परिपत्रक काल जारी केलं यासंदर्भात राज्याचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी निर्देश दिले होते ही समिती अपारंपरिक ऊर्जानिर्मितीला प्राधान्य देऊन राज्याचं सर्वसमावेशक ऊर्जा धोरण तयार करून शासनाला शिफारस करणार आहे तसंच कर्नाटक आंध्र प्रदेश आणि राजस्थान या शेजारच्या राज्यातल्या सौर ऊर्जा प्रकल्पांचा अभ्यास करून शासनाला शिफारशी सादर करणार आहे कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता नागप्र शहरात संचारबंदी लाग् करण्याची स्थिती निर्माण झाली महानगरपालिकेत झालेल्या लोकप्रतिनिधी आणि आय्क्तांच्या बैठकीत संचारबंदी टाळण्याचेच मत मांडण्यात आले त्यातून नागपूर शहरात आज आणि उदया जनता कर्फ्य्ची घोषणा करण्यात आली आपल्या शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा महत्वपूर्ण आणि मोठा निर्णय आहे नागपूर महानगरपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत जनतेने जनता कर्फ्युचे काटेकोर पालन करीत भरभरून प्रतिसाद दिला स्वतःच्या आणि इतरांच्या स्रक्षेसाठी नागरिकांनी दाखवलेल्या सामंजस्याची त्लना नाही आपली नैतिक जबाबदारी ओळखून जनता कर्फ्यूला उत्तम प्रतिसाद देणाऱ्या प्रत्येक नागप्रकराला मनापासून सलाम अशा शब्दांत महापौर संदीप जोशी यांनी जनतेचे आभार मानले शहरात दोन दिवस जनता कर्फ्यचे आवाहन केल्यानंतर आज स्थितीचा आढावा घेण्यासाठी महापौर संदीप जोशी यांनी संपूर्ण शहरात फिरून पाहणी केली

यामुळे कोविड चाचणी तातडीने होऊन आरोग्य यंत्रणांवरील ताण कमी होणार आहे खामगाव शहर हे लोकसहभागातून कोविड तपासणी प्रयोगशाळा उभारणार पहिलं ठिकाण ठरल आहे संचारबंदीकाळातील एकत्रित वीज बिलाम्ळे ग्राहकांच्या मनातील संशय गैरसमजातून निर्माण झाला आहे ग्राहकांनी वीज बिल तपासावे तसेच या अडचणीच्या काळात राज्य सरकारने ग्राहकांना सवलत द्यावी अशी प्रतिक्रिया वीज तज्जांनी व्यक्त केल्या आरटीएम नागप्र यूनिवर्सिटी एल्मनी एसोसिएशन नागप्रच्या वतीने आज या संदर्भात एका वेबिनारचं आयोजन केले होते यात विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने पीएचडी पदवीसाठी प्रवेशित आणि नॅशनल डॉक्टरल फेलोशिप प्राप्त संशोधक विदयार्थ्यांना सक्त ताकीद देणारी सुचना जारी केली असून विद्यार्थ्यांनी तात्काळ त्यांच्या विद्यापीठात संशोधक विद्यार्थी म्हणून नोंदणी बाबत दस्तावेज सादर करण्यासाठी आदेशित केले आहे